फिल्म्सडिविजन चित्रपटमहोत्सवसंचालनालय राष्ट्रीयचित्रपटसंग्रहालयआणिचिल्ड्रन्सफिल्म्ससोसायटीयांचंराष्ट्रीयचित्रपटविकासमहामंडळातविलिनीकर नकरायलाहीमंत्रिमंडळानंआजमंज्रीदिली त्याचबरोबरदेशातडीटीएचसेवाप्रवण्यासाठीच्यामार्गदर्शकतत्वांमधल्याबदलानाहीमंत्रिमंडळानंमंजूरीदिली माहितीआणिप्रसारणमंत्रीप्रकाशजावडेकरयांनीमंत्रिमंडळबैठकीनंतरबातमीदारांनाहीमाहितीदिली

प्रधानमंत्रीनरेंद्रमोदीउदयाप्रधानमंत्रीकिसानसन्माननिधीअंतर्गतवित्तीयलाभाचापुढचाहप्ताव्हीडीओकॉन्फर न्सिंगदवारेजारीकरणारआहेत

यावेळीतेसहावेगवेगळ्याराज्यांमधल्याशेतकऱ्यांशीसंवादहीसाधणारआहेत

अवैधधानखरेदीलाआळाघालण्यासाठीकठोरउपाययोजनाकरण्याचेनिर्देशउपम्ख्यमंत्रीअजितपवारयांनीदिले आहेत महाराष्ट्रातधानाचादरजास्तअसल्यानंपरराराज्यातलेशेतकरीआणिव्यापारीपूर्वविदर्भातल्याचंद्रपूर गोंदिया गडचिरोलीयाजिल्ह्यांमधल्याकेंद्रांवरअवैधमार्गानंधानविक्रीसाठीआणतात भंडारा हेलक्षातघेऊनउपमुख्यमंत्रीअजितपवारयांनीआजनागपुरचेविभागीयआयुक्त पोलीसमहानिरिक्षक संबंधितचारजिल्ह्यांचेजिल्हाधिकारीआणिपोलिसअधिक्षकांचीबैठकआयोजितकेलीहोती

राज्यसरकारनंसुरुकेलेलीधानखरेदीकेंद्रंहीआपल्याराज्यातल्याशेतकऱ्यांसाठीअसूनयाकेंद्रांवरपरराज्यातलंधा नविक्रीसाठीयेऊनये त्यातूनराज्याचंआर्थिकन्कसानहोऊनये यासाठीछतीसगड मध्यप्रदेश तेलंगणासारख्यापरराज्यांच्यासीमांवरच्यानाक्यांवरकडकतपासणीमोहिमराबवावी

केंद्रावरखरेदीझालेलंधानभरडाईसाठीमिलवरगेलंचपाहिजे

मिलबंदआणिकागदोपत्रीतांदुळतयार असल्याकागदोपत्रीनोंदीखपवूनघेतल्याजाणारनाहीत असंहीउपम्ख्यमंत्र्यांनीस्पष्टकेलं मार्केटिंगफेडरेशनआणिआदिवासीविकासमहामंडळानंधानखरेदीकेल्यावरशेतकऱ्यांच्याखात्यावररकमाऑन लाईनजमाकरण्याचीकार्यवाहीहीतात्काळझालीपाहिजे अशासूचनाहीत्यांनीदिल्या कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जलक्रीडा नौकानयन तसंच पर्यटन स्थळी मनोरंजनाच्या इनडोअर कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे राज्याचे मुख्य सचिव संजय क्मार यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले

तसंच पर्यटन स्थळांवरील मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी देखील पर्यटन विभागाकडून मानक प्रणाली जारी करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं

यावर्षापासून य्वा शेतकरी आणि शास्त्रज्ञांसाठी कृषी संशोधक या नव्या प्रस्कारांचा समावेश केला असून काही प्रस्कारांचे निकष बदलले असल्याचं त्यांनी सांगितलं

त्यात पंजाबराव देशमुख कृषिरत्न प्रस्कार जिजामाता कृषिभूषण प्रस्कार वसंतराव नाईक कृषिभूषण प्रस्कार सेंद्रिय शेती प्रस्कार उद्यानपंडीत प्रस्कार आणि शेतिनिष्ठ या प्रस्कारांचा समावेश आहे कृषिमंत्री भूसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्कारांसाठीचे पात्रता निकष बदलण्याबरोबरच त्यांची संख्या वाढवायला मान्यता देण्यात आली

कांजरमार्गइथंमेट्रोकारशेडउभारायलाविरोधहोतअसल्यानंकारशेडसाठीपर्यायीजागातपासण्याचंकामसुरुअस ल्याचंनगरविकासमंत्रीएकनाथशिंदेयांनीआजसांगितलं

मात्रयाप्रकल्पासाठीकेंद्रशासनअनुकूलतादाखवतनसल्यानंराज्यशासनामार्फतमेट्रोकारशेडसाठीपर्यायीजागा तपासण्याचंकामसुरुआहे

यावेळीविधानपरिषदेच्यासदस्यमनीषाकायंदे माजीखासदारशिवाजीरावआढळराव पाटीलउपस्थितहोते

तीआपल्याराज्याकडेआकर्षितकरण्यासाठीराज्यसरकारनंप्रयत्नकरावेत असंप्रतिपादनविरोधीपक्षनेतेदेवेंद्रफडनवीसयांनीआजनागपुरातप्रसारमाध्यमांशीबोलतांनाकेलं